सध्याची परिस्थिती लक्षात घेता रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यास ती संभाव्य स्थिती हाताळण्यासाठी चाचणी क्षमता वाढवणं गरजेचं आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं म्हटलं आहे

त्यासोबतच चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी लघु आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या उपाययोजना राबविण्याच्या धोरणाची आखणी केली आहे असं केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं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

असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे

कोरोनावर मात करण्यासाठी देशात सर्वच आघाड्यांवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत

यामध्ये प्लाझ्मा थेरपीचा समावेश आहे

म्हणूनच कोविड मधून बरे झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे प्लाझ्मा दात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निरनिराळे उपाय राबवले जात आहे गुजरातमध्ये अहमदाबाद महापालिकेनं प्लाझ्मा दात्यांना उत्तेजन देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय चाचणी मोफत करून देण्याची घोषणा केली आहे महाराष्ट्रात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंग यांनी देखील पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करावा यासाठी पुढाकार घेतला आहे

त्यांच्या या प्रयत्नांविषयी त्या म्हणाल्या

आरोग्य सेवा महासंचालक डॉ राजीव गर्ग यांनी यासंदर्भात सर्व राज्यांच्या आरोग्य आणि वैद्यक शिक्षण विभागांच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवलं आहे

विधानसभा अध्यक्षांनी हा आदेश स्वीकारला आहे

जेईई मुख्य आणि एनडीए या दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा विचार करून त्या एकाच तारखेला घेतल्या जाणार नाहीत याची सरकारकडून काळजी घेतली जाईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे या दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेण्यात येऊन नयेत अशी विनंती विद्यार्थ्यांकडून करण्यात आली असून सरकारनं ही विनंती विचारात घेतली असल्याचं निशंक यांनी सांगितलं विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी समुपदेशन करणाऱ्या मनोदर्पण या मदत वाहिनीचं उद्घाटन आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं या उपक्रमाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरु करण्यात आलेल्या मनोदर्पण या मदत वाहिनीद्वारे विद्यार्थी शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांना सुवृढ मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन केल जाणार आहे

त्यांचं कौतुक करून पोखारीयाल यांनी सांगितलं की विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी मनोधैर्य महत्वाचे असते परिस्थितीशी दोन हात करत तिच्यावर विजय मिळवायचा की तिच्या आधीन व्हायचं हे सर्वस्वी मनोभूमिकेवर अवलंबून आहे आणि ती मनोभूमिका तयार करण्यासाठी ही मदत वाहिनी उपयुक्त ठरेल असा विश्वास पोखारीयाल यांनी व्यक्त केला

सक्रीय दहशतवाद्यांना आसरा मिळवून देणे तसच अन्य प्रकारची मदत उपलब्ध करून देत होते बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कायद्या नुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे देशातील कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर यंदाच्या वर्षीची अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्र्मू यांच्या नेतृत्वाखालील श्री अमरनाथजी तीर्थस्थान मंडळानं घेतला आहे यंदाच्या अमरनाथ यात्रेबाबत विचारविनिमय करण्यासाठी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सध्या आरोग्य प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानाचा सामना करण्यात व्यस्त असताना यात्रेच्या व्यवस्थेत त्यांना आणखी परिश्रम घ्यावे लागू नयेत यासाठी यात्रा रद्द करावी असं मत मंडळाच्या बहुतांश सदस्यांनी बैठकीत व्यक्त केलं हुवामान राजधानी दिल्लीला आज पुन्हा मुसळधार पावसानं झोडपून काढलं या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यामुळे शहरातली वाहतूक विस्कळित झाली आहे दरम्यान उत्तर आणि ईशान्य भारतातला पावसाचा जोर अजून तीन ते चार दिवस कायम राहील आणि त्यानंतर तो ओसरेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे बिहार आणि ईशान्य भारतातल्या मुसळधार पावसामुळे पूर स्थिती आणखी गंभीर होऊ शकते तसंच हिमालयाच्या डोंगराळ प्रदेशात दरडी कोसळण्याचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे